कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे त्यामुळे संपूरण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

यानुसार आता दररोज रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत सगळे व्यवहार बंद राहणार आहेत दर शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत पूर्ण टाळेबंदी असेल या सप्ताहांत टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा तसंच वाहतुक वगळता सर्व व्यवहार बंद राहतील

शेती शेतीविषयक कामं आणि शेतमालाची वाहतूक सुरु राहणार किराणा औषधी भाजीपाला आदी अत्यावश्यक वस्तुंची दुकानं सुरु राहणार आहेत या काळात प्रार्थना स्थळं मनोरंजन स्थळं चित्रपट गृहे मल्टिप्लेक्स नाट्यगृह केश कर्तनालयं ब्यूटी पार्लर्स स्पा क्रीडा संकुलं जलतरण तलाव पूर्णपणे बंद राहतील उपाहारग्रहं पूर्णपणे बंद राहतील घरपोहोच सेवा मात्र सुरू राहणार आहे शाळा महाविद्यालये आणि खासगी शिकवण्या बंद राहतील केवळ दहावी आणि बारावीच्या परिक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील असं या आदेशात म्हटलं आहे एखाद्या गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीत पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास ती इमारत अल्प प्रतिबंधित मिनि कंटेनमेंट क्षेत्र घोषित करण्यात येईल बाहेरील लोकांना त्या इमारतीत प्रवेश नसेल तसा फलक इमारतीसमोर लावला जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

अत्यावश्यक विभाग वगळता शासकीय कार्यालयंही बंद राहणार आहेत

नियमभंग केल्यास किमान पाचशे रुपये दंड ठोठावण्यात येईल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे ते म्हणाले कुठलीही मुव्हमेंटस् नाईटला आणि डे टाईमला सुध्दा आपण त्या ठिकाणी जमावबंदी लागू करत आहोत राज्यभरामधे

शॉप्स मार्केटस् मॉल्स या ठिकाणी इसेन्शियल सर्विसेस सोडून हे सर्व बंद राहतील पब्लिक ट्रान्सपोर्ट हे पूर्ण सुरू राहतील मग ती बससेवा असेल रेल्वेसेवा असेल फ्लाईट सेवा असेल ऑटो रिक्षा असेल टॅक्सीज असतील या सगळ्या गोष्टी चालू राहतील

सगळ्या प्राईव्हेट ऑफिसेसला वर्क फ्रॉम होम सूचना देण्यात आलेल्या आहेत

लसीकरण मोहिमेचं नियोजन आणि अंमलबजावणीत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मदत करतील असं त्यांनी सांगितलं कोरोना विषाण्चा नवीन स्ट्रेन का वाढतो आहे याचा अभ्यास करून काळजी घेण्यासंदर्भात माहिती द्यावी असं फडणवीस यांनी म्हटलं आहे सरकारनं या काळात वीज प्रवठा खंडीत करण्याची कारवाई थांबवावी सामान्य नागरिकांना मदत करण्याबाबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणीही फडणवीस यांनी केली

पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीविरोधात एकज्टीनं लढा द्यावा असं आवाहन पवार यांनी केलं

ते काल राज्यातल्या प्रमुख उद्योजकांशी द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते कोविड काळात उद्योजकांनी गरजेप्रतेच कामगार कारखान्यात बोलवावे कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं कंत्राटी कामगारांसह अन्य कोणाही कामगाराला कोविड संसर्ग झाला तर त्याच्या कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी उद्योजकांनी घ्यावी असंही ते म्हणाले दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल चित्रपट तसंच द्रचित्रवाणी मालिका निर्माते यांच्याशी द्रदूश्य प्रणालीद्वारे चर्चा करून शासनानं घेतलेल्या निर्णयांच्या पालनात सहकार्य करण्याचं आवाहन केल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल राज्यातल्या जनतेचे आभार मानत यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीचं कौत्क केलं आहे लसीकरणाचा हाच वेग कायम राहिल्यास राज्यात दिवसाला सहा लाखांहून अधिक लोकांचं लसीकरण करण्याचं उद्दीष्ट गाठता येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

दरम्यान औरंगाबाद शहरात घरगूती वापरासाठीच्या छोट्या ऑक्सीजन सिलिंडरच्या प्नर्भरणाची सुविधा चार ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे शहरातल्या मोंढा नाका शेंद्रा औद्योगिक वसाहत वाळूज औद्योगिक वसाहत आणि जाफर दरवाजाजवळ ही केंद्र आहेत औषध विभागाचे सह आयुक्त मि

सायंकाळी सहा ते सकाळी सात वाजेपर्यंत मात्र पूर्ण संचारबंदी लागू असेल असं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे

जिल्हाबाहेर जाणारी तसंच येणारी एसटी तसंच खासगी वाहतुक मात्र पुढील आदेशापर्यंत बंद असेल

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले सर्व बाजारपेठा कडक निबंधांसह पुन्हा दुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे

यापुढे राज्य शासनाने लागू केलेले नियम लागू राहणार आहेत

भारतीय जनता पक्ष प्रणित खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पॅनलला केवळ चार जागा मिळाल्या

राजेंद्र केशवे गोविंदराव शिंदे नागेलीकर हे विजयी झाले आहेत

काल सूर्यास्ताच्या वेळी नाथ समाधी मंदिरात नाथ वंशजाच्या हस्ते काला दही हंडी फोडण्यात आली याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता जिल्ह्यात लागू सप्ताहांत टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर पैठण शहरात सर्व दुकाने बाजारपेठा बंद होत्या आणि रस्ते निर्मन्ष्य होते दरम्यान औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले यांनी काल पैठण इथल्या ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली तसंच रुग्णालयात उपलब्ध सेवा सुविधांचा आढावा घेतला

शशिकला यांनी सुमारे दोनशेहून अधिक चित्रपटांतून खलनायिका तसंच चरित्र भूमिका साकारल्या द्रचित्रवाणी मालिकांमधूनही त्यांनी काम केलं होतं आरती तसंच ग्रमराह चित्रपटातल्या भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं

शशिकला यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीतून दुःख व्यक्त होत आहे

ग देशपांडे यांचं काल सकाळी अल्पशा आजारानं निधन झालं

शिक्षण राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले देशपांडे यांनी श्री संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव तसंच कंधारच्या पांचाली शिक्षक पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही योगदान दिलं साप्ताहिक रणसंग्राम या व्रत्तपत्राचे ते संपादक होते

तरोडेकर हे काही काळ नांदेड नगरपालिकेचे नगरसेवक तसंच शिक्षण महिला आणि बालकल्याण समितीचे सभापती होते

रुग्णांची चौकशी करत त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या